भूषण यांनी निर्धारित मुदतीत एक रुपया दंड भरला नाही तर त्यांना वकिली करण्यास तीन वर्षांची बंदी तसंच तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे

चिनी सैन्यानं काल मध्यरात्री लष्करी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हालचाली केल्या त्यांना आळा घालण्यासाठी भारतीय सैन्यानं हालचाल केल्याचं लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितलं आहे दरम्यान भारत आणि चीन सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये लडाख इथंच ब्रिगेड कमांडर स्तरावर सध्या चर्चा सुरू आहे चिनी सैन्यानं नव्यानं केलेल्या झटापटीतून यापूर्वी झालेल्या बैठकीतल्या निर्णयाचं उल्लंघन केलं असल्याचं सैन्य दलानं म्हटलं आहे

मेंद्रत गुठळी झाल्यानं मुखर्जी यांच्यावर दिछीतल्या सैन्य रुग्णालयात गेल्या दहा ऑगस्टला शस्त्रक्रिया करण्यात आली तेव्हापासून ते कोमात असून त्यांना कृत्रीम श्वसन यंत्रणेवर ठेवण्यात आलेलं आहे त्यांच्या फुफ्फुसांतला संसर्ग वाढला असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे मुखर्जी यांना कोविडचा संसर्गही झालेला आहे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

यावेळी मंदीर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मंदीर परिसरात आंदोलक मोठ्या संख्येनं जमले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

दरम्यान उद्या सकाळपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदभोत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे